पंढरपूरच्या विठूरायाला भेटण्यासाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांसह उद्याच्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी टाळ मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या जयघोषात आज द्पारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पाद्कांचं आळंदीहन तर संत श्रेष्ठ त्काराम महाराजांच्या पाद्कांच देह हन पंढरीकडे प्रस्थान झालं यावेळी माउलींना वेशीपर्यंत निरोप देण्यासाठी आळंदीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती

वाटेत ठिकठिकाणी माउलींच्या पाद्कांवर प्ष्पवृष्टी करण्यात आली माउलींच्या पंढरी भेटीची परंपरा खंडित होऊ न दिल्याचा अवर्णनीय आनंद उपस्थित भाविकांच्या चेहेऱ्यावर दिसत होता तत्पूर्वी आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि द्पारचा नैवेद्य झाल्यानंतर द्पारी दीड च्या सुमारास माउली माउली च्या अखंड जयघोषात पादुकांचा पंढरीच्या दिशेनं प्रवास सुरु झाला यावेळी अवघी अलंकापुरी मंदिर परिसरात लोटली होती जणूकाही साऱ्यांनाच कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र दिसत होतं आळंदीहून निघाल्यानंतर मात्र या पाद्का थेट पंढरपूरकडे जाणार असून वाटेत कुठेही न थांबण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांच आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झाल प्रस्थानाआधी आज पहाटे परंपरेप्रमाणे काकडा आणि विश्वस्तांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर कीर्तन झाले दुपारी एकच्या सुमारास पाद्का डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर इनामदारवाडा इथं पाद्का फ्लांनी सजवलेल्या बसमध्ये ठेवण्यात आल्या

दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाखरी ते पंढरपूर पायी नेण्याची वारकरी सेवा संघाची मागणी आज म्ंबई न्यायालयाने नामंजूर केली राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याम्ळे स्रक्षेच्या द्र्ष्टीने वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्यच आहे अस निरीक्षण म्ंबई उच्च न्यायालयान नोंदविले

वरळे आणि न्या सुरेन्द्र तावडे यांच्या खंडपीठाप्ढे आज व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे या याचिकेवर स्नावणी झाली

बाजीराव रस्त्यावरील श्री लिम्बराज महाराज विठ्ठल मंदिरातहा कार्यक्रम झाला यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने पं

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बाग्ल यांना आज गटनेते पदाचं पत्र स्पूर्द केलं दोन दिवसापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बाग्ल यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली होती

देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शेलारवाडी चिंचोली गांधीनगर या भागाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आलं असून बोर्डाच्या आरोग्य विभागातर्फे या भागामध्ये राहणाऱ्या सर्वच नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी स्रु करण्यात आली आहे तरी नागरिकांनी सहकार्य कराव असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे आतापर्यंत देह्रोड भागात सात कोरोना रुग्ण आढळले आहेत पुणे आणि शहर परिसरात उद्या मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत